विविध विदयापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सेप्टेंबर अखेरपर्यंत ऑनलाइन ऑफलाइन आशा संमिश्र मार्गानी घेतल्या जाणार

लॉकडाऊनच्या काळात अमरावती विभागाच्या राज्य माहिती आय्क्त कार्यालयाने कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा क्शलतेने केला उपयोग

या वर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव म्हणून साजरा करावा असे नागप्रचे महापौर संदीप जोशी यांचं आवाहन

विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेतल्या जाव्यात ही तज्ञ समितीची शिफारस विद्यापीठ अन्दान आयोगानं मान्य केली आहे कोरोना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर विदयापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाबाबत शिफारशी करण्यासाठी आयोगानं यावर्षी एप्रिलमध्ये एक तज्ञ समिती नेमली होती या समितीनं एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करून आपल्या नव्या शिफारसी आयोगाकडे पाठवल्या आणि आयोगानं त्या मान्य केल्या आहेत त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत ऑफलाइन म्हणजे पेन आणि उत्तरपत्रिकांचा वापर करून किंवा ऑनलाईन म्हणजे संगणकीय प्रणालीचा वापर करून किंवा ऑनलाइन ऑफलाइन अशा संमिश्र मार्गानी घेता येणार आहेत इंटरमिजिएट म्हणजे मधल्या सत्राचं मूल्यांकन मात्र आधीच्याच मार्गदर्शक स्चनांन्सार याआधीच्या परीक्षांच्या अंतर्गत म्ल्यांकनाच्या आधारावर होणार आहे देशात स्रु असलेल्या अनलॉकच्या द्सऱ्या टप्प्याअंतर्गत विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयानं परवानगी दिली आहे

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मार्गदर्शक तत्वे सरकारतर्फे लवकरच जाहीर करण्यात येतील सध्या बंद असलेले मालिका आनिमेशन तसंच गेमिंग आशा सर्व क्षेत्रातील चित्रीकरण प्न्हा स्रू करण्याच्या दृष्टीन आणि त्याला गती देण्यासाठी सरकार काही उपाय त्वरित करेल मनोरंजन क्षेत्राला जास्त काळ बंद ठेवणं योग्य होणार नाही या क्षेत्राम्ळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते असे ही ते म्हणाले लॉकडाऊनच्या काळात अमरावती इथल्या राज्य माहिती आय्क्त कार्यालय अत्याध्निक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या स्नावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा क्शलतेने उपयोग करण्यात येत आहे अपिलाची नोटीस ते स्नावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत

राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे संबंधित जनमाहिती अधिकारी अपिलीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आणि ई मेलही याच सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे त्याम्ळं प्रकरणांची निवड करून वेळी सर्व संबंधितांना एकाचवेळी नोटीस बजावणे शक्य होणार आहे यात डाक कागद मन्ष्यबळ यांचा कमीत कमी उपयोग होईल त्याचबरोबर या सर्व कामासाठी लागणारा वेळी वाचणार आहे जन माहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी आणि कार्यालय प्रमुखांना माहिती अधिकाराबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती आयुक्तांना संपर्क साधावा तसंच उपय्क्त माहिती टेलिग्राम एपवरून देण्यात येणार आहे

जगात कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे

प्रसार भारती बोर्ड तसेच द्रदर्शन संचालनालय यांच्या आदेशानुसार द्रदर्शन केंद्र नागपूर यांच्या अंतर्गत येणारे नागपूर येथील दूरदर्शन केंद्र आणि हिंगणघाट मोर्शी त्मसर यवतमाल येथील द्रदर्शनची लघ् प्रसारण केंद्र यावरुन प्रसारत होणा या दूरदर्शनची टेरेस्ट्रियल सेवेमध्ये राष्ट्रीय व डी डी

मात्र कोरोनाच्या या संकटात दरवर्षीप्रमाणे थाटामाटात गाजावाजा करून आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही आहे गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील मात्र आपण सर्वांनी दक्षता घेउन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करूया असे आवाहन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले आहे नागप्र महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी निमित्त करण्यात येणा या उपाययोजना संदर्भात आज महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली या बैठकीतून त्यांनी नागप्रकरांना सदर आवाहन केले आहे कोव्हिडची सदयाची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे शक्यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावे आजच्या परिस्थितीशी निगडीत समाजात जनजागृती करणारे आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावे असेही त्यांनी सांगितले शेती पीक कर्जा प्रमाणेच अल्प व्याजदरात द्ध उत्पादक सहकारी संस्थांच्या सभासदास कर्ज देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे नागप्र जिल्हयात मोठ्या प्रमाणात सहकारी द्ध संस्था असून त्यात द्ध उत्पादक सभासद आहेत

सभासदाचा द्ग्धव्यवसाय लक्षात घेवून बँक या योजनेत कर्ज मर्यादा ठरवून देते

पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम आणि रब्बी हंगामासाठी सर्व जिल्हयात राबविण्यात येत आहे

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे

याद्वारे जिल्हयातील उद्योजकांनी आस्थापना प्रम्खांना त्यांच्याकडील रिक्त पदान्सार आवश्यक मन्ष्यबळाची निवड करण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी जिल्ह्यातील उद्योजक आस्थापनाधारक यांनी आपल्याकडे रिक्त असलेल्या जागांन्सार आवश्यक मन्ष्यबळाची मागणी नोंदवावी आणि या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आय्क्त स्नंदा बजाज यांनी केलं आहे अकोला जिल्ह्यातील कृषी संजीवनी सप्ताहचा समारोप शिवापूर यागावातील शिवारात अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते पार पडला

गडचिरोली जिल्हा पोलीस म्ख्यालयातल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यावर त्याच्या वाहनचालकनं आज सकाळी बंद्कीतून गोळी झाडून आत्महत्या केली

त्याच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजलं नसून याबाबतचा प्ढील तपास स्रु असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं नागपूर सह विदर्भात कोरोना प्राद्र्भाव सातत्याने वाढतो आहे

त्यानंतर लगेचच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला